सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू

आयोगाचा इशारा राजकीय व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देणं थांबवा

कॉंग्रेस डावे पक्ष आणि इंडियन सेक्युलर फ्रंट हे पक्ष हे संयुक मोर्चा अशी आघाडी करून लढत आहेत सर्व मतदान केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे दरम्यान मतदारांनी विक्रमी मतदान करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे विशेषतः युवक आणि महिलांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं अशी विनंती मोदींनी केली आहे निवडणूक आयोग सर्व राजकीय पक्षांनी कोरोना नियमांचं काटेकोर पालन करावं या नियमांचा वारवार भंग करणाऱ्या नेत्याच्या रॅली आणि सार्वजनिक सभांवर बंदी घालण्यास मागेपुढे पाहणार नाही असा कडक इशारा निवडणूक आयोगानं दिला आहे निवडणूक प्रचारावेळी कोरोना नियमांचं पालन करण्यात हलगर्जीपणा होत असून विशेषतः मास्क न वापरणे आणि राजकीय सभांमध्ये व्यासपीठावरही सामाजिक अंतर पाळले जात नसल्याची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे आयोगानं सर्व राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या राजकीय पक्षांना पत्र लिहित राजकीय प्रचारावेळी कोरोना नियमांचं पालन होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्या उमेदवारांच्या अशा वर्तणुकीमुळं ते स्वतचा आणि जनतेचाही जीव धोक्यात घालत आहेत असं आयोगानं निदर्शनास आणून दिलंआहे कोरोनाविरोधातल्या लढाईत राजकीय नेते आणि त्यांच्या उमेदवारांनी जनतेसमोर आदर्श निर्माण करायला हवा स्वत नियम पाळण्याबरोबरच या नेत्यांनी सभांना उपस्थित असलेल्या जनतेलाही कोरोना संसर्गासंदर्भात जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचा आग्रह करावा अशी अपेक्षा आयोगानं व्यक्त केली आहे मंबई उच्च न्यायालय काही राजकीय व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस दिली जात असल्याच्या प्रकारावर मुंबई उच्च न्यायालयाने आज तीव्र आक्षेप घेतला जर देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे स्वत रुग्णालयात जाऊन लस घेत असतील तर राज्यातल्या नेत्यांनीही तोच मार्ग अनुसरायला हवा असं न्यायालयानं काल बजावलं ज्येष्ठ नागरिक विशेषतः अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांना घरीच लस मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका न्यायालयात दाखल झाली आहे यावर काल झालेल्या सुनावणीदरम्यान घरी जाऊन लसीकरण करण्याची सेवा अद्याप उपलब्ध नसल्याचं केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आलं यावेळी मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्त यांनी राजकीय नेत्यांना घरी लस मिळत असल्याच्या प्रकारावर आक्षेप घेताना पुन्हा असे आढळून आल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला

त्यामुळे आणखी कडक निर्बंध लावण्याच्या विचारात राज्य सरकार आहे या पार्बभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध हाच पर्याय सरकारकडे आहे मात्र त्याबाबत विरोधी पक्षांची भूमिका जाणून घेतली जाणार आहे महाराष्ट् चाचणी विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या आणि अद्याप लसीकरण न झालेल्या कर्मचाऱ्यांना आरटी पीसीआर चाचणी आवश्यक करण्याचा नियम राज्य सरकारनं शिथिल केला आहे

आता मात्र हे कर्मचारी रॅपिड अँटीजेन चाचणीनंतर अहवाल निगेटिव्ह आल्यास काम सुरू ठेवू शकतात या नियमाची आजपासून अंमलबजावणी होणार आहे रेल्वे फलाट तिकीट अनावश्यक होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकमान्य टिळक टर्मिनस कल्याण ठाणे दादर आणि पनवेल रेल्वे स्थानकांवर फलाट तिकीटांची विक्री थांबवली आहे

गेल्या महिन्यात मध्य रेल्वेनं राज्यातल्या काही महत्वाच्या स्थानकांवरील फलाट तिकीटांच्या किमतीत वाढ केली होती छत्तीसगड टाळेबंदी कोरोना संसर्ग वाढल्यानं छत्तीसगडमधल्या आठ जिल्ह्यांमध्ये संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे राज्याची राजधानी रायपूर आणि दुर्ग या जिल्ह्यांमध्ये आधीपासूनच टाळेबंदी लागू आहे तसंच विमानानं येणाऱ्या प्रवाशांना त्याची आरटी पीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र जवळ बाळगावं लागणार आहे

या मोहिमेसाठी आधील लशींची आवश्यकता लागणार असल्यानं अतिरिक्त लस पुरवठा करण्याची केंद्राकडं मागणी केली जाणार आहे असं राज्याच्या आरोग्य मंत्री के

शैलजा यांनी सांगितलं

या दुर्घटनेत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला एसीमध्ये शॉट सर्किट झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं

या सर्व रुग्णांना मेयो रुग्णालयात हलविण्यात आलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र द्ःख व्यक्त केलं आहे पंतप्रधान नेदरलँडस भारत आणि नेदरलँडस् यांच्यातलं सहकार्य लोकशाही मूल्यं आणि कायद्याचं राज्य या तत्त्वावर आधारित आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं

हवामान बदल दहशतवाद आणि कोविड साथ याबाबतचा दोन्ही देशांचा दृष्टीकोन सारखाच आहे असं सांगून आता आम्ही हिंद प्रशांत महासागर पुरवठा साखळी आणि जागतिक डिजिटल प्रशासन यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवत आहोत असं पंतप्रधान म्हणाले जल क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारीतून दोन्ही देशांमधल्या परस्परसंबंधांना एक नवा आयाम मिळेल असं मोदी यांनी सांगितलं निशंक नॅनोरिनफर स्फोटक शोधून काढणाऱ्या जगातल्या पहिल्या अतीसूक्ष्म सेन्सर असलेल्या नॅनोस्निफर या उपकरणाचं अनावरण काल केंद्रिय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते झालं नॅनोस्निफर हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं उचललेलं एक पाऊल आहे असं निशंक यावेळी म्हणाले या उपकरणामुळे स्फोटकं शोधणारी उपकरणं आयात करण्याचा खर्च वाचेल

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार